यावेळी यावेळी जगभरातून आलेल्या नेत्यांशीही त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली

व्लादीव्होस्तोक चेन प्रस्तावित समुद्रमार्गामुळे दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ होतील असंही प्रधानमंत्री म्हणाले

आर्थिकमंच परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी जपानचे प्रधानमंत्री शिंझो अंबे यांना भेटले भारत प्रशांत क्षेत्राबाबत या बद्धक्रीत दोन्ही नेत्याचं एकमत झालं मलेशियाचे प्रधानमंत्री डॉ महाथीर बीन मोहम्मद यांच्या सोबत झालेल्या चर्चेत प्रधानमंत्री मोदी यांनी मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईक यांच्या हस्तांतरणाचा मुद्दा उपस्थित केला आणि भारतीय अधिकारी याबाबत मलेशियाच्या अधिका यांशी चर्चा करतील असं सांगितलं

बंगळुरु श्वेल्या स्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधान संघटनेच्या उपग्रह नियंत्रण कक्षातले शासज्ञ त्यासाठीच्या तयारीत व्यस्त आहेत सध्या या चांद्रयानाचा लँडर विक्रम चंद्रापासून अगदी जवळच्या कक्षेत फिरत आहे

त्यानंतर सुमारे चार तासांनी रोव्हर प्रज्ञान त्यांच्यापासून वेगळा होईल आणि चंद्रावरच्या मांतीचं संशोधन सुरु करेल चांद्रयानाचं चंद्रावर होणाऱ्या अवतारणाचे साक्षीदार होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री बेंगळुरू ला पोहोचतील

दहशतवादाचा बिमोड करायचा असेल तर संघा जिपणे कृती करायला हवी तसंच दहशतवाद्यांना आर्थिक साहाय्य करणाऱ्यांना आणि छत्र पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी जगात एकही देश असा नाही ज्यानं दहशतवादाचा सामना केला नाही

तीन दिवसांच्या डोनिशियाच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि डोनेशियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री रेत्नो मरसुदी यांनी संयुक्तपणे जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे या दोघांच्या भेटीत प्रादेशिक जागतिक आर्थिक राजकीय आणि सुरक्षा संदर्भात चर्चा करण्यात आली भारत प्रशांत आणि अँक्ट स्टि धोरण हे दोन्ही देशांमधला महत्त्वाचा दुवा आहे असंही या परिपत्रकात म्हटलं आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उदयोगक्षेत्रापुढचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं या खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली क्रे त्यांच्या मंत्रालयानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत बोलत होते या छोटया उदयोगांची देणी थकवणं किंवा उशीरा चुकती करण्याची समस्या कठोरपणे मार्गी लावली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली

यो छोटया उदयोगांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी आपलं मंत्रालय लवकरच भारत क्राफ्ट हे मार्केटिग पोर्टल सुरू करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली

संपूर्ण कश्मीर खो यात लँडलाईन दूरध्वनी यंत्रणा सुरु झाली आहे मध्य दक्षिण आणि उत्तर कश्मीर जिल्ह्यांमधे सर्व लँडलाईन दूरध्वनी सुरु केले आहेत असं सरकारी प्रवक्त्यानं सांगितलं

कश्मीरमधली एकंदर स्थिती शांत आणि नियंत्रणात आहे लोक खासगी वाहनांनी मुक्तपणे फिरत असल्याचं अधिका यांनी सांगितलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नवी दिल्ली धिं स्वच्छता महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत स्वच्छ भारत मोहिमेत वेगवेगळया प्रवर्गामधे लक्षणीय योगदानाबद्दल दिल्या जाणा या पुरस्कारांचं वितरणही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील भारताविषयीच्या नकारात्मक प्रचाराला प्रतिवाद प्रभावीरित्या करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी परदेशस्थ भारतियांना केलं आहे ते काल नवी दिल्ली क्वे परदेशस्थ भारतीयांविषयीच्या एका पुस्तकाचं प्रकाशन केल्यानंतर बोलत होतं विशेषतः जम्मू कश्मीरच्या पुनर्रचनेनंतर भारताविषयी अपप्रचार केला जातोय मात्र हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून जम्मू कश्मीर आणि लडाखच्या विकासाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे याबाबत या भारतियांनी ते जिथं राहात असतील त्या देशांमधे जनजागृती करावी असं नायडू म्हणाले

वेशी बचाव बेशी पढाव योजनेची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या राज्य आणि जिल्ह्यांचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते गौरव होणार आहे नवी दिल्लीत आज हा सन्मान आणि पुरस्कार वितरण सोहळा होईल

दुसरा उपांत्यपूर्व सामना तेराव्या मानांकित स्वितझरलँडच्या वेलिंडा बैनकिक आणि पंधराव्या मानांकित कॅनडाच्या बियंका एंड्रिस्कू यांच्यात होणार आहे उदया होणा या पुरुष एकेरीचा उपांत्यपूर्व फेरीतला सामना दुसऱ्या मानांकित राफेल नदाल आणि डालीच्या मेिओ बेरे जी यांच्यात होणार आहे